त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी तसंच उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज बुलडाणा जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली भाजप शिवसेना महायुती देशासाठी काम करते तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आपापल्या कुटंबाच्या फायद्यासाठी काम करत असल्याची टीका शहा यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव इथं जाहीर सभा झाली आपल्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांतल्या कामाशी तुलना करत आघाडीच्या कामांवर टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात राज्यात नऊ प्रचार सभा घेणार आहेत

सातारा तसंच प्णे इथं अनुक्रमे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले तसंच चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा होईल

द्विटरवर दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी नानाजी देशमुख आणि जयप्रकाश नारायण या दोघांच्याही कार्याचा गौरव केला आहे

आज सकाळी चेन्नई विमानतळावर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत आणि मुख्यमंत्री ई के पलानीसामी यांनी त्यांचं स्वागत केलं चीनचे राष्टाध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या दोन दिवसीय बैठकीसाठी पंतप्रधान मामलापुरम इथं दाखल झाले

निवडणूक आयोगाच्या पथकानं काल मुंबईतल्या चेंबूर उपनगरातूनही एका चारचाकी गाडीतून बारा लाख रूपये जप्त केले

यात दोन केंद्र मुंबईत तर नागपूर पुणे आणि औरंगाबाद इथं प्रत्येकी एक केंद्र असणार आहे औरंगाबादच्या माध्यम केंद्राच्या प्रम्खपदाची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा असतील ही माहिती औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली दरम्यान काँग्रेस पक्षानं औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून युसुफ मुकाती आणि पश्चिम मतदारसंघातून विनोद माळी यांना पाठिंबा दिला आहे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितलं

या आदेशानुसार जिल्ह्यातले दहा गावांचे या दिवशी भरणारे आठवडी बाजार द्सऱ्या दिवशी मंगळवारी भरवण्यात येणार आहेत

नरेंद्र पाठक हे दुसरं पृष्प गुंफतील तर प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक विवेक अय़िहोत्री हे हिंदू दर्शन की रचनात्मकता या विषयावर तिसरे प्रष्प गुंफतील मराठवाडा युवक विकास मंडळाचे सचिव व्यंकटेश कमळ यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

कर्णधार विराट कोहली एकशे एकतीस तर रवींद्र जडेजा चार धावांवर खेळत आहे